ठळक बातम्या विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा खोटा प्रचार थांबवावा असं पंतप्रधान श्री

नितीन गडकरी यांची सूचना

एक कोटीहून अधिक रोजगार गेल्या वर्षभरात निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा खोटा प्रचार थांबवावा असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या म्रलाखतीत श्री मोदी म्हणाले की भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीनं आतापर्यतचा उच्चांक गाठला आहे परदेशी गुंतवणूकही विक्रमी पातळीवर असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारं सर्वश्रेष्ठ केंद्र म्हणून भारताची गणना होत आहे

अशी माहिती पंतप्रधानांनी दिली

विरोधकांच्या एकत्रित आघाडीबद्दल मोदी म्हणाले की हे पक्ष केवळ घराणेशाहीचं धोरण राबवत आहेत ही आघाडी निवडणुकीपूर्वीच फुटते की निवडणुकीनंतर एवढाच प्रश्न आहे असं ते म्हणाले जाती आधारित आरक्षण हटवण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं ते म्हणाले महिलांप्रति ग्रव्हयांचं वाढतं प्रमाण आणि जमावांचे हल्ले या घटना दुर्देवी असून आपल्या पक्षानं अशा घटनांमध्ये आपली भूमिका नेहमीच स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितलं

आसामच्या नागरिकांना आपलं नाव राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रस्तिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी सर्व संधी प्रदान करण्यात येतील असं आश्वासन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे कुठल्याही भारतीय नागरिकाला यातुन वगळण्यात येणार नसून तिथल्या लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल असं ए एन

या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं दरम्यान याच संदर्भातील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधानांनी लोकशाहीवरचा विश्वास नसणारेच सिविल वॉर अशा शब्दांचा वापर करून शकतात अशी टीका केली

मोदी यांनी महायुती किंवा आघाडी या सर्व घराणेशाहीसंबंधी कल्पना असून यातून विकास साध्य होत नसल्याचं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बाटमालू क्षेत्रात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला तर पाच जवान जखमी झाले या भागात दहशतवादी लपले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलातर्फे आज पहाटे शोधमोहीम राबविण्यात आली दरम्यान दहशतवादी लपले असलेल्या टिकाणावरून सुरक्षा दलावर अचानक अंधाध्रंद गोळीबार सुरू करण्यात आला यातच एक पोलीस जवान शहीद झाला तर राज्य पोलीस दलाचे दोन आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात सुरक्षा दलाला यश आलं असून सध्या काही दहशतवाद्यांनी पळ काढल्यानं चकमक थांबली आहे शोधमोहीम अद्यापही सुरू ठेवण्यात आली आहे सूत्रांवुसार हे दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात शिरण्याची योजना करीत होते खबरदारी म्हणून श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे पूर्व नागप्रात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पारडी भरतवाडा पूनापूर मध्ये होत असलेल्या नियोजनबद्व विकासाचे दोन टप्पे ठरवा पहिल्या टप्प्यत नागपूर सुधार प्रन्यासची जागा खासगी जागा आणि अन्य जागांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच बांधकाम पूर्ण करा उत्तम दर्जाची घर बांधून हाऊसिंग बँक तयार करा या धरांमध्ये नागरिकांना जागा दिल्यानंतर दसऱ्या टप्प्यात त्या भागाचा नियोजनबद्ध विकास करा अशी सुचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केली नागपूर शहरात स्रू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नागप्र महानगरपालिकेच्या सभाग़हात बैठकीच आयोजन करण्यात आल होते त्यावेळी ते बोलत होते बैठकीला महापौर श्रीमती नंदा जिचकार उपमहापौर श्री दीपराज पार्डीकर आणि संबंधित अधिकारी प्राम्ख्यानं उपस्थित होते नागपूर शहरातील शिल्पकार चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी निर्माण व्हावी असा प्रस्ताव माजी आमदार श्री दीनानाथ पडोळे यांनी प्रशासनाकडे दिला होता

कविवर्य सुरेश भट सभागृहात अशा कलावंतांसाठी आर्ट गॅलरी तयार करण्याचे निर्देश श्री नितीन गडकरी यांनी दिले

ग्रीन बस चालविण्यासंदर्भात सध्या येत असलेल्या अडचणी त्यावर महानगरपालिकेची भूमिका बस ऑपरेट करणारी कंपनी स्कॅनियाची भूमिका यावर या बैठकीत मार्ग काढण्यात येईल अस श्री गडकरी म्हणाले राज्यात कथित स्फोट घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या तीन जणांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथक अर्थात् ए टी एस

मुंबईतल्या न्यायालयानं या तीन जणांना एटीएसची कोठडी सुनावली आहे साखर कारखान्यांच्या आगामी गाळप हंगामात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं मान्यता दिल्याचं साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी सांगितलं

देशाच्या आर्थिक व्यवस्थेत सनदी लेखापालांचा मोलाचा वाटा आहे अस प्रतिपादन राज्याचे गहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी केल ब्लढाणा जिल्हयातील संतनगरी शेगाव इथं सनदी लेखापालांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविदयालयात आयोजित करण्यात आली आहे या परिषदेच उदघाटन काल डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आल यावेळी ते बोलत होते नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठीही सनदी लेखापालांनी प्रयत्न करावेत अस आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केलं

दिपक खिरवडकर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील

महिला सक्षमीकरणपायभूत सुविधा शेतकरी कल्याणाच्या योजना भ्रष्टाचाराविरोधात कडक उपाय जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था जी एस टी स्वच्छ भारत आयुषमान भारत सामाजिक न्याय अशा योजना संदर्भात केंद्र शासनाच्या कार्याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळण्याची संधी उपल्ब्ध होणार आहे नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आल आहे नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचं काल सीताबर्डी इथल्या विदर्भ साहित्य संघ इथल्या सभागृहात उद्घाटन झालं

तिव्ही गटातून सुमारे शंभरावर शाळा स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली

प्राथमिक फेरीमधून तिन्ही गटातील प्रत्येकी चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड होईल यामध्ये पहिल्या चार विजेत्यांना प्रस्कार प्रदान करण्यात येईल याशिवाय दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्याना विशेष प्रस्कारानंही गौरविण्यात येणार आहे राज्य सरकार अल्पसंख्याक सम्रदायाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जमियत उलेमा ए हिंद महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईत म्रख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्याक सम्रदायासाठी विविध कल्याणकारी योजनांवरील खर्चात आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली असल्याचं म्रख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं रविभवन इथं कालपासून सूरु झालेल्या राज्य अधिस्विकृती समितीच्या बैठकीला पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी समिती अध्यक्ष श्री यद जोशी यांचा सत्कार केला प्रसार माध्यमांनी चुकत असेल त्याविरोधात आवाज उठवला पाहीजे कारण राज्य शासनाकड्रन वृत्तपत्रांच्या मतांचीही दखल घेतली जाते वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच शासनाला महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना मदत होते अनेकदा छोट्या छोट्या बातमीमधून महत्त्वांच्या घटनांकड लक्ष वेधल जात असे श्री बावनक्ळे यावेळी बोलतांना म्हणाले